प्रदीप आपटे यांनी व्यक्त केले

आपल्या देशात अर्थसंकल्पाला विशेष महत्व आहे कारण एका अर्थाने सरकारच्या जमा खर्चाचा तो आराखडा आहे यातील काही बाबी या सर्वसामान्य जनतेशी निगडित आहेत त्यामुळे त्याचे महत्व आहे

पर्यटक सोयीसविधा शिवकालीन गड किल्ल्यांचं पावित्र्य राखतानाच तिथल्या शौर्याचा इतिहास पर्यटकांना माहिती व्हावा आणि त्याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं नवी योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पूणे प्रादेशिक कार्यालयान तयार केली आहे

याशिवाय शिवनेरी जीवधन नाणेघाट आणि राजमाची या किल्ल्यांवर पर्यटकांसाठी अनेकविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पाटील दैनंदिन मोफत योग वर्ग निसर्ग कट्टा आणि वाचनालयातील कार्यक्रमांचे नियोजन केल्याने नागरिकांची बौद्धिक भूक तर भागेलच पण शरीर स्वास्थ्य ही उत्तम राहील असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलं नगरसेविका मंजूश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून एक कोटी रुपये खर्च करुन एरंडवणा येथे करिष्मा सोसायटी शेजारी बांधलेल्या अंतर्नाद योग केंद्र आणि निसर्गायन बाल वाचनालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते आज झालं

प्रस्कार पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारा शिक्षक गौरव समारंभ आज पुण्यात आझम कॅम्पस इथे झाला

आमदार मोहन जोशी माजी महापौर कमाल व्यवहारे यांच्या सह शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य अध्यक्ष उपाध्यक्ष शहर अध्यक्ष सचिन दुर्गाडे महिलाध्यक्ष माधवी पांढरकर व्यासपीठावर उपस्थित होते जयंती संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त पूण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाजवळील त्यांच्या छायाचित्रास प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी स्वाभिमानी चर्मकार महासंघाचे पदाधिकारी समाजबांधव आणि कर्मचारी उपस्थित होते क्रिडा वृत्त पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर उप कनिष्ठ मुलींच्या गटाच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेंत आज पुणे संघानं अजिंक्यपद पटकावलं

अश्विनी कोळेकर नेहा पाटील आणि सुकन्या सायकर या जेतेपदाच्या शिल्पकार ठरल्या हंगेरी इथं आज कनिष्ठ गटाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेंत पुण्याच्या तारा शहा हिनं विजेतेपद पटकावलं बिगर मानांकन असलेल्या तारानं अंतिम सामन्यात सातव्या मानांकित डेन्मार्कच्या लॉरा थॉमसला पराभूत केलं

म्हाळूंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंकुलात आज पार पडलेल्या एटीपी टाटा खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम लढतीत चेक प्रजासत्ताकाच्या जिरी वेस्लीनं एकेरीचं जेतेपद राखलं

स्पर्धेतील विजेत्यांना पाच कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसं देण्यात आली हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ होतं

नमस्कार